व्रि मिल परिसरातलं भारतरत्न डॉ

हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून तो कृणावरही लादणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज यासंदर्भात निवेदन करताना दिलं नाणारच्या मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी नागरीक सहकारी पक्ष विरोधी पक्ष तसंच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयानं चर्चा करूनच याबाबत तोडगा काढला जाईल असंही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला या प्रकल्पासाठी भूसंपादनात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गजभिये यांचे आरोप फेटाळून लावत या स्मारकासाठी शंभर टक्के संपूर्ण साडेबारा एकर जागा हस्तांतरित झाली असून या जागेवर स्मारकासाठी आरक्षणही टाकण्यात आलं आहे आणि बांधकाम सुरू झालं आहे अशी माहिती दिली सावकारमुक योजनेतंर्गत सावकारांची कर्जफेड करूनही शेतकऱ्यांची जमीन बळकाविणाऱ्या सावकारांची सहकार विभागाकडून तत्काळ समिती नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली ग्राम बालविकास केंद्रांमार्फत मुलांना स्थानिक स्तरावरून महिला बचतगटांमार्फत ताजा गरम आहार दिला जाणार आहे असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सध्या मुलांना पाकिटबंद पोषण आहार दिला जातो

मनमाड धुळे व्रि रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामासाठी निविदा प्रक्रियेला येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात होईल असं संरक्षण राज्यमंत्री सूभाष भामरे यांनी सांगितलं ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नीरा नदीतल्या स्नानानंतर जिल्ह्यात दूपारी सातारा जिल्ह्यात पोहोचली पाडेगाव ििं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ती लोणंदला मार्गस्थ झाली पालखीचा आज लोणंदला मुक्काम असून उद्या ती तरडगावकडे मार्गस्थ होईल शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज उस्मानाबादमध्ये पोहोचली उस्मानाबाद ॐ आज पालखीचा मुक्काम असुन उद्या ती तुळजापुरकडे प्रस्थान करेल राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी गावपातळीपासून प्रयत्न करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी महिला कॉंप्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे त्या आज परभणीत वार्ताहर बैठकीत बोलत होत्या सर्व यंत्रणांना सोबत घेऊन महिला अणि मूलींचं संरक्षण करण्यात येत आहे त्यासाठी गावपातळीवर महिलांना सक्षम करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या

विद्यार्थींनींनी सूत्रसंचालन आणि विविध कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर केले

लखनौ मंडळातल्या जंघाई वाराणसी मार्गाचं दुपदरीकरण सुरू आहे

येत्या गणेशोत्सवासाठी थर्माकोलच्या सजावटीवर असलेली बंदी उठवायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे थर्माकोल उत्पादक आणि सजावट संघटनेनं याबाबत दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पीठानं आज फेटाळली राज्य सरकारनं थर्माकोलवर घातलेली बंदी या गणेशोत्सवापुरती शिथील करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती या गणेशोत्सवासाठी थर्माकोलच्या सजावटीची सामुप्री बंदी आधीचं तयार केली असून बंदीमुळे त्यांची विक्री झाली नाही तर मोठा तोटा सहन करावा लागेल असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे हिरे व्यवसायाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचं दोन हजार कोटी रूपयांचं जाळ आज मुंबईत महसूल गूप्तचर संचालनालयानं उघडं केलं

त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलातल्या भारत डायमंड बोर्स ॐ छापे टाकण्यात आले पूनर्मूल्यांकनात मात्र या हि यांचं मूल्य केवळ सुमारे एक कोटी दोन लाख एवढचं आढळन आलं निर्यातदारांशी संधान साधून हाँगकाँग आणि द्बईतल्या बाजारांमधून हे कच्चे हिरे आयात करण्यात येत असल्याचं तपासात उघड झालं आहे कथित आक्षेपाई वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीनं घेतला आहे आपल्या शेतातले आंबे खाल्ल्यामुळे मुलं झाल्याच्या भिडे यांच्या कथित वक्तव्याप्रकरणी महानगरपालिकेनं त्यांना खुलासा विचारणारी नोटीस पाठवली होती मात्र त्यांनी ती स्विकारली नव्हती अशी माहिती पीसीपीएनडीटी समितीनं दिली आहे

घोणस जातीच्या या सापांना शिक्षक आणि ग्रामस्थांनी सर्पमित्रांच्या सहाय्यानं जीवदान दिलं सर्पमित्रांनी दोन तास परिश्रम घेऊन साप बाटलीबंद केले आंबेडकरी चळवळीतले कवी गायक सोपान कोकाटे यांच्या निधनाबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला आहे कोकाटे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचं आणि परिवर्तनवादी प्रबोधनपर शाहिरी कलाप्रांताचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे कोकाटे यांचं काल संध्याकाळी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

सिंधूनं उपांत्यफेरीत धडक मारली आहे

उपांत्यफेरीत तिची गाठ आता जपानच्या नोझोमी ओक्हारा हिच्याशी पडेल

जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली नाही

अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असुन धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली

पावसामुळे काही ठिकाणी नदी नाले दृथडी भरुन वाहत आहेत काही तालुके मात्र अजुनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत परभणीसह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं कोल्हापूर जिल्ह्यात आजही जोरदार पाऊस झाल्यानं पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे

राजापूर तालुक्यात अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड दूर करण्याचं काम आजही सुरू राहिलं त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी या मार्गावरची वाहतूक अद्याप बंद आहे लांजा आणि संगमेश्वर तालुक्याच्या सखल भागातही पाणी भरलं आहे नांदेड जिल्ह्यात मुख्य धरणाच्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडयात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे